संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केल्याचं स्वागत करताना परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यानी भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हे महत्तवाचं पाऊल ठरणार असून याकरता भारतानं केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं संयुक राष्ट्रसंघातले भारताचे कायम राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे याकरता भारतानं संयुक्त राष्ट्रासंघातल्या सर्व लहान मोठया देशांचे आभार मानले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मादी यांनीही निर्णयाचं स्वागत केलं असून हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याच म्हटलं आहे ब्रिटन फ्रान्स या देशानं आंतरराष्ट्रीय समुदायानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे फेब्रुवारी महिन्यातल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटननं या संबंधीचा नवा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला चीननं नकार दिला होता

सर्व सदस्य देश अझरला शस्त्रात्रे घेऊन जाण्यापासून रोखणं त्याची संपत्ती जप्त करणं आणि त्याला प्रवास करण्यापासून रोखणे या निर्बंध समितीच्या निर्णयांचं पालन करतील अशी आशा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय हा निर्बंध समितीच्या माध्यमातून सुस्थापित यंत्रणेनं बजावलेली कामगिरी असून दहशतवादाविरोधात लढण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांचा मोठा भाग आहे असं संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात लातूर धिं झालेल्या प्रचारसभेतल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचासंहितेचं कथित उल्लंघन केल्याची तक्रार निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळाल्यानंतर आदर्श आचारसंहितेतल्या तरतुदींनुसार या प्रकरणाची विशेष सल्लागारांसोबत शहानिशा करण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे संपूर्ण भाषण तपासलं असून यात कुठेही उल्लंघन झाल्याचं निदर्शनला आलं नसल्याचं निवडणूक समितीनं म्हटलं आहे

राजकीय विरोधकांविरुद्ध अनाठायी आरोप करण्याला प्रतिबंध घालायची तरतूद आदर्श आचारसंहितेत असल्याकडे आयोगानं लक्ष वेधलं

निवडणूक आयोगानं काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनाही अहमदाबादमधल्या सभेत प्रधानमंत्र्यांविरुद्ध कथित टिप्पणी केल्याबद्दल कारणं दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे सिद्धू यांना आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे

अन्य एका प्रकरणात निवडणूक आयोगांन काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचे आरोप फेटाळले आहेत

आयोगानं त्यांच्या वक्त्व्याचा तीव्र निषेध केला असून भविष्यात अशा प्रकारचं गैरवर्तन न करण्याचा ौरा दिला आहे

लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या तीन टप्प्यांसाठीच्या प्रचारानं वेग घेतला असून सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते देशात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मध्यप्रदेशात राजगड नीमूष आणि शिहोर क्वे प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झारखंड आणि राजस्थानात प्रचार सभा होणार आहेत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा आज रायबरेली िक प्रचार सभेला संबोधित करणार आहेत भाजपा नेते महेश शर्मा यांचीही आज रायबरेलीत प्रचार सभा होणार आहे

मध्यप्रदेशात होशंगाबाद जिल्ह्यात ईटारसी श्वेही मोदी यांची प्रचारसभा झाली आयूष्यमान भारत मोफत गॅस जोडणी यासारख्या विविध कल्याणकारी योजनांद्वारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार देशातल्या गरीब जनतेला सन्मानाचं जीवन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ते यावेळी म्हणाले

विकास योजना ठप्प करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे अशी टीका त्यांनी केली काँप्रेसला केंद्रात सत्ता मिळाली तर कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज फेडता आलं नाही म्हणून तुरुंगात जावं लागणार नाही असं काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते काल मध्यप्रदेशात होशंगाबाद जिल्ह्यात पिपारीया क्विं आयोजित प्रचारसभेत बोलत होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस नवीन कायदा आणेल तसंच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असेल असं ते म्हणाले मोदी सरकारच्या नोटवंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या पद्धतीमुळे दैशात मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली अशी टीका त्यांनी केली

या चक्रीवादाळाचा फटका समुद्र तटावरच्या गंजम गजपती खुरदा पुरी या जिल्ह्यांवरोबर जगतसिंगपूर केंद्रापाडा भद्रक जेजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांनाही बसणार आहे भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं आपली जहाजं आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली असून लष्कर आणि हवाईदलालाही सज्ज राहायला सांगितलं आहे

हे चक्रीवादळ ज्या ठिकाणांडून जाणार आहे त्या सर्व ठिकाणी अन्न पिण्याचं पाणी औषधं आणि तिर अत्यावशक सुविधा पोचवण्याचे निर्देश केंद्रीय सचीव पी के सिन्हा यांनी संबधित यंत्रणांना दिले आहेत या ठिकाणांडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे फानी चक्रीवादळामुळे उद्दवणारी आपत्ती लक्षात घेता करण्यात आलेल्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली त्यानंतर केंद्रीय सचीव सिन्हा यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत

मात्र न्यायालयाचा हा निर्णय अडचण निर्माण करणारा असल्यानं त्यावर फेरविचार करावा अशी विनंती अटर्नी जनरल के

वेणूोपाल यांनी काल न्यायालयाला केली देशातले कायदे सर्वासाठी असावेत खुल्या वर्गासाठी किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी असू शकत नाहीत असं न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या पीठानं सांगितलं

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून चेन्नईला फंलदाजी साठी आमंत्रित केलं होतं

आज मुंबई डियन्स आणि सनरायर्जस हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे